प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज आंध्रप्रदेश तामिळनाडू आणि कर्नाटकच्या दौ यावर विविध विकासकामांचं करणार उद्घाटन

कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची सीबीआय चौकशी आजही होणार

वसंतपंचमी निमित्त आज प्रयागराज इथं तिसरा आणि अंतिम शाहीस्नान सोहळा

न्यूझीलंडबरोबरच्या टी ट्वेंटी मालिकेत भारतीय पुरुष आणि महिला संघाचे शेवटचे सामने आज हॅमिल्टन इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज आंध्रप्रदेश तामिळनाडू आणि कर्नाटकच्या दौ यावर जाणार आहेत विशाखपट्टणम इथं तेलविहीरींच्या सुविधेचं तसंच कृष्णा गोदावरी खो यात तेल आणि नद्यर्गिक वायू महामंडळाच्या वशिष्ठ विकास प्रकल्पाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल तामिळनाडूत तिरुप्पुर इथं कामगार रुग्णालयाचा शिलान्यास त्रिची विमानतळाच्या नवीन इमारतीची पायाभरणी इत्यादी कार्यक्रम होणार आहेत चेन्नर्मिट्रोच्या एका भागाचं तसंच एन्नोर बंदरात भारत पेट्रोलियमच्या नवीन धक्क्याचं आणि कच्या तेलाच्या नळ योजनेचं उद्घाटन प्रधानमंत्री करतील कर्नाटकात हुबळी इथं आयआयटी आणि भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था यांच्या इमारतींची कोनशिला प्रधानमंत्री बसवणार आहेत इतरही अनेक विकासकामांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे

नागरिकत्व विधेयकामुळे आसाम आणि ईशान्येकडच्या जनतेच्या हिताला कोणतीही बाधा येणार नाही अशी ग्वाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल दिली आसाममधल्या चांगसरी इथं जाहीर सभेत ते बोलत होते योग्य चौकशीनंतर आणि राज्यसरकारांनी केलेल्या शिफारशीनंतरच नागरिकत्व बहाल केलं जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं शेजारी देशांमधल्या अल्पसंख्याकांना अत्याचारामुळे देश सोडावा लागला तर त्यांना आसरा देण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्व असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले

आसाममध्ये त्यांनी विविध प्रकल्पाच्या कामाचं भूमिपूजन केलं गुवाहाटी जवळ चांगसरी इथं अनेक विकासकामांच्या कोनशिलेचं अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं यात गुवाहाटी शहराला उत्तर गुवाहाटीशी जोडणाऱ्या ब्रम्ह्मपुत्रा नदीवरच्या एक हजार सहाशे मीटर लांबीच्या सहा पदरी पुलाच्या प्रकल्पाचाही समावेश आहे पूर्वोत्तर गॅस ग्रीडची कोनशिलाही त्यांच्या हस्ते बसवण्यात आली कामरुन कछार हैलाकांडी आणि मरीमगंज जिल्ह्यांमध्ये नागरी गॅस वितरण जाळ्यांच्या प्रकल्पाच्या कामाचा प्रारंभही त्यांनी केला

आसामच्या विकासासाठी योगदान देणा या महापुरुषांना मोदी यांनी जाहीर सभेत आदरांजली वाहिली इटानगर इथं मोदी यांनी दूरदर्शनच्या अरुण प्रभा या नवीन प्रादेशिक वाहिनीचं लोकार्पण केलं तसंच भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी संस्थेच्या अरुणाचलमधल्या परिसराची आणि होलोंगी इथल्या पर्यावरणपूरक विमानतळाची कोनशिलाही त्यांनी बसवली चिटफंड घोटाळा प्रकरणी कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची आजही सीबीआय चौकशी होणार आहे राजीवकुमार यांची चौकशी सीबीआयच्या शिलाँग इथल्या कार्यालयात काल सुरु झाली असून जवळपास आठ तास चौकशी सुरु होती दस्म्यान सीबीआयनं या प्रकरणात चौकशी करण्यासाठी तृणमूल काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार कुणाल घोष यांना हजर राहण्यासाठी समन्स जारी केले आहे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे आमदार सत्यजीत बिश्वास यांची काल संध्याकाळी काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली नदिया जिल्ह्यात मजदिया इथल्या फुलवारीहून ते एक समारंभ आटोपून परत येत असताना हा हल्ला झाला पोलिसांनी तपासाकरता मोहिम उघडली आहे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे देशातील रेशीम उद्योगाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्यासाठी पस्राष्ट्र मंत्रालय सर्वतोपरी सहाय्य करेल असं आधासन परराष्ट्र व्यवहारमंत्री सुधमा स्वराज यांनी दिलं आहे नवी दिल्ली इथं काल संध्याकाळी झालेल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या या कार्यक्रमाला केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणीही उपस्थित होत्या भारतातील रेशीम उत्पादने त्यांच्या गुणवत्ता आणि विविधतेसाठी जगात प्रसिद्ध आहेत असंही स्वराज यांनी सांगितल वस्त्योग मंत्रालय रेशीम उद्योगातील कार्यरत त्यांच्या समस्या दूर करणार आहे असं स्मृती इराणी यांनी यावेळी सांगितलं या कार्यक्रमात रेशीम उद्योगातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणा या उद्योजकांनाही पुरस्कार देण्यात आले

हवाई दलाच्या विशेष विमानाने हे विद्यार्थी पर्यटक तसंच स्थानिक नागरिकांना जम्मू इथं हलवण्यात आल्याचं संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यानं सांगितलं आहे सरकार देशातल्या प्रत्येक भागातल्या समाजातील गरीब आणि गरजू लोकांना आरोग्य सेवा देण्यासाठी वचनबद्व आहे असं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नङ्डा यांनी म्हटलं आहे

आरोग्य मंत्रालय संपूर्ण देशात एम्स सारख्या संस्था सुरु करणार आहे नड्डा यांनी सांगितलं जिल्हा रुग्णालयांचं वैद्यकीय महाविद्यालयात रुपांतर करण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं मोदी सरकारनं हज यात्रेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन केल्यानं पारदर्शकतेबरोबरच ही यात्रा स्वस्तसुद्धा झाल्याचं केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितलं ते काल मुंबईत इज यात्रेशी संबंधित खादिम उल हज्जाज या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात बोलत होते हज यात्रेकरुंच्या संख्येतही यामुळे मोठी वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं

उत्तरप्रदेशात मथुरा इथल्या छट बरसाना रस्त्यावर मेगा फूड पार्क प्रकल्पाची कोनशिला काल केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी बसवली

उत्तरप्रदेशातील अन्न प्रक्रिया क्षेत्राला या फूड पार्कमुळे मोठी चालना मिळेल असंही त्या म्हणाल्या

मथुराच्या खासदार हेमा मालिनी तसंच उत्तरप्रदेशचे दुग्धविकास मंत्री लक्ष्मीनारायण चौधरी यावेळी उपस्थित होते उत्तरप्रदेशातल्या प्रयागराज इथं सुरु असलेल्या कुंभमेळ्यात आज वसंतपंचमीच्या दिवशी तिसरं आणि अंतिम शाहीस्नान होत आहे सर्वच महत्त्वाच्या आखाड्यांचे साधू आज पहाटे त्रिवेणी संगमावर स्नान करतील या शेवटच्या शाहीस्नानासाठीची तयारी पूर्ण झाल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे त्रिवेणी संगमावर अंदाजे दोन कोटी भाविक पवित्र स्नान करण्याची शक्यता प्रयागराज मेळा प्राधिकरणानं व्यक्त केली आहे

पाकिस्तानचे प्रधानमंत्री इमरान खान यांनी अल्पसंख्याकांबाबत केलेले वक्तव्य हा सर्व भारतीय नागरिकांचा अपमान आहे असं भारतानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे पाकिस्तानी प्रधानमंत्र्यांचा अल्पसंख्याकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न भारतीय जनतेनं फेटाळला आहे असं या निवेदनात पुढे म्हटलं आहे यासंबंधी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविशकुमार यांनी सांगितलं की भारतातील सर्वधर्मसमभाव आणि भारतीय संस्कृती याबद्दल पाकिस्तानी प्रधानमंत्री अनभिज्ञ आहेत न्यूझीलंडच्या हॅमिल्टन इथं आज भारतीय पुरुष त्याचबरोबर महिला क्रिकेट संघ न्यूझीलंडबरोबरच्या टी ट्वेंटी मालिकेतले आपले शेवटचे सामने खेळणार आहे महिला संघाचा सामना सुरु झाला असून यजमान न्यूझीलंड संघानं नाणेफेक जिंकून फलंदाजीला सुरुवात केली आहे पुरुष संघाचा सामना दुपारी साडेबारा वाजता होणार आहे महाराष्ट्रात विविध जिल्ह्यात तापमानात उल्लेखनीय घट झाली आहे